तसंच शासकीय आस्थापना निमशासकीय आस्थापना मंडळं महामंडळं नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण स्वराज्य संस्था प्राधिकरणं यांच्या आस्थापनांवरच्या सरळसेवेच्या पदांमध्ये हे आरक्षण लागू होणार आहे मोतीबिंद किंवा डोळ्यांच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या निर्धन आणि दर्बल घटकांतल्या रुग्णांना आता धर्मादाय नेत्र रुग्णालयामध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रियेचे उपचार करून घेता येणार आहेत त्यासाठी महाराष्ट सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा करण्यासही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली कमी मुद्रांक शुल्क भरल्यामुळे आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत नव्वद टक्के सूट देणाऱ्या मुद्रांक श्ल्क अभय योजनेलाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली ही योजना लागू झाल्याच्या तारखेपासून सहा महिने अस्तित्वात राहणार आहे

जालना इथं काल अखिल भारतीय पश्पक्षी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते पश्पक्ष्यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी आधुनिक रूग्णवाहिका सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं

पशूसंवर्धन विभागात पशूसहाय्यकांसह विविध पदांची भरती केली जात असल्याचं ते म्हणाले

प्रत्येक घरात काही वाद असतातच पण ते मिटवलेही जातात असं मुख्यमंत्री म्हणाले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या बहतांश मागण्या मान्य केल्या असून केंद्र सरकारशी संबंधित मागण्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातून त्यांना पत्र देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली अण्णांनी उपोषण मागे घेण्याची विनंती करताना मुख्यमंत्री म्हणाले मला त्यांना विनंती कराची आहे की त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी आता उपोषण मागे घ्यावं मी तश्या प्रकारचे विनंती करणारे पत्र देखील त्यांना पाठवलेल आहे आम्ही सातत्याने त्यांच्या संर्पकात देखील त्या ठिकाणी आहोत

त्यांना भेटी देताहेत अनेक लोक आपलं समर्थन जाहिर करता येत त्याचं उपोषण मागे घेण्याच्या संर्दभात सगळ्यांनी त्यांना विनंती केली पाहिजे

दरम्यान केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल अण्णांसोबत तीन तास चर्चा केली मात्र या चर्चेतून काहीही तोडगा निघाला नाही महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काल राळेगण सिद्धी इथं जाऊन अण्णांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं

हजारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनच्यावतीनं उपोषण आणि ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या उपोषणाला अखिल भारतीय वारकरी मंडळानंही पाठिंबा दिला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ते काल मुंबईत यासंदर्भातल्या एका बैठकीत बोलत होते अन्न आणि नागरी प्रवठा विभागानं याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करावा असे निर्देशही त्यांनी दिले पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय यांच्यात सुरू असलेल्या वादाचे पडसाद काल संसदेतही उमटले संसदेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होणार होती तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी दोन्ही सदनात घोषणाबाजी गदारोळ घातल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज होऊ शकलं नाही दरम्यान पश्चिम बंगालमधल्या बहुचर्चित शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीत पश्चिम बंगाल सरकार करत असलेल्या हस्तक्षेपाविरोधात सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे न्यायालय या प्रकरणी आज सुनावणी घेणार आहे

भारतानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे मात्र या आदेशाविरुद्ध तिथल्या न्यायालयात याचिका करणार असल्याचं मल्ल्या यांनी म्हटलं आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगानं ग्रस्त होते कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या गाजलेल्या दरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या रमेश भाटकर यांची अश्रूंची झाली फुले केव्हा तरी पहाटे अखेर तू येशीलच राहू केतू मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द अँक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटात त्यांनी माजी मुख्यमंत्री प्रथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती ही त्यांची अखेरची भूमिका ठरली भाटकर यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसंच नांदेड जिल्हा खरेदी विक्री संघाचं अध्यक्षपद आष्टीकर यांनी भूषवलं होतं हदगावचे आमदार नागेश आष्टीकर यांचे ते वडील होत त्यांच्या पार्थिव देहावर आज हदगाव ताल्क्यात आष्टी इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

काल सकाळी ही घटना घडली संजीवनी मव्हारे वेदांत मव्हारे आणि सार्थक कोलते अशी मृत मुलांची नावं आहेत

लातूरकडून बार्शींकडे जाणारा भरधाव ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं तीन दचाकी वाहनांना धडकून हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

बीड जिल्ह्यातल्या केज तसंच अंबाजोगाई तालुक्यातल्या विविध कामांचा शुभारंभ केल्यानंतर त्या काल बोलत होत्या जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पक्का रस्ता मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात कामं मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं